यूती सरकारच्या पाच वर्षातल्या कामाबददल जनता समाधानी असल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं काल पृण्यात अभुतपूर्व स्वागत झालं त्यानंतर आज म्ख्यमंत्र्यानी वार्ताहर परिषद घेतली प्णे शहर आणि जिल्ह्यात मेट्रोसह विविध विकासकामं होत असून लवकरच नवीन विमानतळ उभारण्यासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात होईल असं ते म्हणाले महाजनादेश यात्रा आता साताऱ्यात असून उदयन राजे आणि शिवेंद्र राजे भोसले या यात्रेत सहभागी झाले आहेत सैनिकी शाळेच्या मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा सुरु आहे कोणत्याही दबावामुळे आपण भाजपात प्रवेश केला नसल्याचं शिवेंद्र राजे आणि उदयनराजे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केलं ही यात्रा तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात येत्या मंगळवारी रत्नागिरीत पोचेल अशी माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली

रेल्वे आस्थापनांच्या ठिकाणचा प्लास्टिक कचरा गोळा करणं आणि एकदाच वापरून फेक्न देण्याजोग्या प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती करणं या उददेशानं भारतीय रेल्वे येत्या मंगळवारपासून देशभरात श्रमदान मोहीम राबवणार आहे ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी रेल्वे महामंडळानं सर्व विभागीय प्रम्खांना प्रत्येक रेल्वे स्थानकांमध्ये ही मोहीम राबवावी अशा सूचना पत्रादवारे दिल्या आहेत

प्ण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात असलेल्या जयकर बंगला या वारसा वास्तृच्या नृतनीकरणानंतर आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उद्धाटन केलं प्णे शहराचं वैभव असलेल्या या ऐतिहासिक बंगल्याचा चित्रपट संशोधकांना मोठा लाभ होईल असं ते म्हणाले या बंगल्यात डिजीटल लायब्ररी चित्रपट पाहण्यासाठी तीन छोटी चित्रपटग़ह आणि काही ऐतिहासिक वस्तूंचं संग्रहालय आहे

वस्तू आणि सेवाकर यंत्रणेचे प्रमुख सुशील कुमार मोदी यांनी ही घोषणा केली ज्यांना आधार प्रमाणीकरण करायचं नसेल त्यांच्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल

या अभियानामुळे लवकर निदान लवकर उपचार याकडे लक्ष वेधण्यात मदत होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला या मोहिमेत क्षयरोग क्ष्ठरोग उच्च रक्तदाब मध्मेह तोंडाचा स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग यांचा समावेश आहे अत्यल्प आणि अल्प भूधारक लाभार्थी गटांना फिरत्या मासळी विक्री वाहन योजनेअंतर्गत जळगाव जामोद इथं पालकमंत्री डॉ संजय क्टे यांच्या हस्ते मासळी विक्री वाहनांच्या चावीचं वितरण झालं पात्र लाभार्थी गटांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन रोजगार निर्मिती करावी असं आवाहन डॉ कृटे यांनी यावेळी केलं तसंच लाभार्थी गटांनी योजनेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं अशी सूचनाही मंत्र्यांनी केली राज्यात आगामी विधानसभा निवडण्कांसाठी पोलिसांनी तयारी स्रु केली आहे समाजकंटकांची यादी तयार केली जात असून बंदोबस्तासाठी तैनात करण्याच्या अधिकारी आणि कर्मचा यांची नावं निश्चित केली जात येत आहेत मुंबई पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलांनाही स्रक्षेसाठी बोलावलं जाणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली हो ची मिन्ह सिटी इथं झालेल्या व्हिएतनाम ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या सौरभ वर्मानं पटकावलं आहे

सौरभनं पहिला गेम आरामात जिंकल्यानंतर द्सऱ्या गेम मध्ये मात्र सूननं सौरभला एकेका ग्णासाठी झगडायला लावलं पहिल्यापासूनच या गेममध्ये आघाडी कायम राखत सूननं सौरभवर दबाव वाढवला आणि अखेर हा गेम जिंकून एक एक गेमची बरोबरी साधत सामन्यात पूनरागमन केलं तिसऱ्या आणि निर्णायक गेम मध्ये मात्र सौरभनं आपली बिघडलेली लय प्न्हा एकदा मिळवली आणि स्नला नामोहरम करत हा गेम सहज जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं भारताच्या लक्ष्य सेननंही बेल्जियम बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं आहे

दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी दहशतविरोधी कारवाई करणाऱ्या पोलीस पथकावर गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेनं गोळीबार केला त्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आणि काही साहित्य आढळून आलं गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे